आज रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचं पार्थिव मुंबईत आणणार असून उद्या अंतिम संस्कार होणार आहेत उद्या सकाळी चेंबूर मधल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे काँग्रेस कार्यकारिणी समितीचे सदस्य आणि पक्षाचे सरचिटणीस असलेल्या कामत यांनी पाच वेळा खासदारपद भूषवलं

कामत यांच्या निधनामुळे एक उत्कृष्ट संघटक आणि सर्वसामान्यांशी बांधिलकी ठेवणारा नेता गमावला असल्याची शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे आपण एक चांगला नेता गमावल्याची भावना राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली कामत नेहमी मुंबईकरांच्या समस्या जाणून घेऊन त्या संसदेत मांडायचे असं पवार म्हणाले कामत यांच्या जाण्यानं एक निष्ठावंत आणि विश्वासू नेतृत्व गमावल्याची भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली मुंबई अध्यक्ष संजय निरुपम तसंच विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपा खासदार करिट सोमय्या काँग्रेस नेते संजय दत्त शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी कामत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी देखील कामत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे महाराष्ट्राच्या संस्कृतिशी एकरूप झालेला निष्कलंक मोठया मनाचा अभ्यासू नेता हरपला आहे अश्या शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आदरांजली वाहिली आहे सर्व विद्यापीठांनी आणि उच्च शिक्षण संस्थांनी आपल्या परिसरात विक्री होणा या जंक फुडवर बंदी घालावी असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगानं दिले आहेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला असुन यासंदर्भात मनृष्यबळ विकास मंत्रालयानं विद्यापीठ अनुदान आयोगाला सूचना केली होती जंक फूड बंदीचं पालन काटेकोरपणे करावं आणि यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी असं आयोगानं म्हटलं आहे

आंतरराष्ट्रीय न्यायालय येत्या फेब्रवारी महिन्यात आठवडाभर कुलभूषण जाधव खटल्याची सुनावणी घेणार आहे भारताचे नागरिक असलेल्या जाधव यांच्यावर पाकिस्ताननं कथितरित्या गुप्पहेरी केल्याचे आरोप ठेवत सुनावलेल्या मृत्यूदंडाच्या प्रकरणाची सुनावणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार आहे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्ताननं जाधव यांच्यावर हे कथित आरोप ठेवत सुनावलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती यावर आंतर्राष्ट्रीय न्यायालयानं या कारवाईला स्थगिती देत आता सुनावणीसाठी फेब्रुवारी महिना निश्वित केला आहे जागतिक बाजारातले अनुकूल कल आणि स्थानिक सराफांनी खरेदी केल्यामुळं सोन्याच्या भावात आज सलग तिस या दिवशी वाढ झाली

माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबई भाजपा तर्फे आज प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे

मुंबई पंढरपूर पुणे नागपूर नाशिक कोल्हापूर अमरावती नांदेड मालेगाव कराड कर्जत महाड व सांगली येथे नद्यांमध्ये अस्थी विसर्जन करण्यात येईल

नौकानयन स्पर्धेत भारताच्या रोहित कुमार आणि भगवान सिंगच्या संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला महिला एकेरी टेनिस स्पर्धेत भारताच्या अंकिता रैनानं उपांत्य फेरीत प्रवेश करत भारताचं आणखी एक पदक निश्वित केलं आहे

िक्वीनेशिया िक्वे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदकविजेत्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा राज्य सरकारतर्फे गौरव केला जाणार आहे

किंडच्या जोस बटलरनं शतकी तर बेन स्टोक्सनं अर्धशतकी खेळी केली दरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतले पहिले दोन सामने क्रिंडने जिंकले असून आजच्या विजयामुळे भारतानं या मालिकेतलं आव्हान कायम ठेवलं आहे

आज ईद उल जुहा म्हणजेच बकरी ईद निमित्त राज्यात सर्वत्र विगा आणि मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली नाशिक जिल्ह्यात मालेगाव खिल्या पोलीस कवायत मैदानावर मोलाना मुफ्ती मो ञिमाईल यांच्या उपस्थितीत बकरी ईद ची मुख्य नमाज अदा करण्यात आली

नाशिक शहरात ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आलं

त्यांची प्रकृति स्थीर असल्याचं रुग्णालायाच्या सूत्रानी सांगितले या भिरतीच्या बाराव्या मजल्यावर आज सकाळी ही आग लागली

अथक प्रयत्न करुन त्यानी आग आटोक्यात आणली सैन्य दलातल्या जवान पदासाठी अमरावती क्षेत्या ऑक्टोबर महिन्यात भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे

अकोला अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातले यूवक या भरती मेळाव्यात सहभागी होऊ शकतील या परिक्षेची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनं होईल असं भरती संदर्भातले संचालक कर्नल आर

परभणी जिंतूर येथील हनुमान मंदिराची विटंबना केल्याचं आज सकाळी आढळून आल्यावर शहरात तणाव निर्माण झाला पोलीसांची कुमक घटनास्थळी दाखल झाली असून आमदार विजय भांबळे यांनीही पाहणी केली आरोपीचा शोध त्वरित घेण्यात येईल असे पोलीस अधिका यांनी स्पष्ट केले त्यानंतर तणाव निवळला दरम्यान व्यापा यांनी आपापली द्कानं बंद ठेवली होती नैऋत्य मोसमी पाऊस सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर सक्रीय आहे आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी तर मराठवाडयात ब याच ठिकाणी पाऊस पडला विदर्भात् तूरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकणात बहुतेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात ब याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे दक्षिण कोकण उत्तर कोकणातल्या घाट माथ्यावर आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वेधाशाळेनं वर्तवली आहे